जवानांनी शांतता काळातही नागरिकांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे असंही ते म्हणाले लष्कर विभागाचं कमांडंट रौप्य पदक अनुराग पांडे संगणक विज्ञान शाखेसाठी नौदलाचं कमांडंट रौप्य पदक माजी गरिधर् कला शाखेसाठी वायु दलाचं कमांडंट रौप्य पदक सुमंत कुमार तर् बी टेक साठी निशांत विश्वकर्म या विद्यार्थांना देण्यात आलं घबड परिषद भारतात घुबडांबाबत असलेली अंधश्रद्धा कीटकनाशकांचा अमाप वापर आणि वसतिस्थाने नष्ट होण्याचा धोका या गोष्टींमुळे या ठिकाणी घुबडांसंबंधी आंतरराष्ट्रीय परिषद होणे महत्वाचे आहे त्याद्वारे भारतात असलेली घुबडांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत होईल असं प्रतिपादन जागतिक घुबड परिषदेचे समन्वयक डॉ जेम्स डंकन यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय घुबड परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते भारत आणि अन्य देशातील संस्कृतीमधील घुबडविषयक संकल्पना या सत्रात भारतीय संस्कृतीतील घ्रबड या विषयावर डॉ सुरुची पांडे यांनी विचार मांडले तसेच ऑस्ट्रियामधील संशोधक इनग्रीड कोल स्वीत्झरलँड मधील संशोधक एलेक्स राऊर्लीन यांनी विचार व्यक्त केले घुबड विषयक शास्त्रीय माहितीचे विविध पैलू व्यक्त करणारी सत्रे परिषदेत होत आहेत

या महोत्सवात भारतीय प्रजातीच्या घूबडांची चित्रे छायाचित्रे चित्रफिती त्याचबरोबर रांगोळी प्रदर्शन घूबडांची संपूर्ण माहिती देणारी पुस्तके टी शर्ट मग स्टिकर्स आणि मुख्य म्हणजे घुबडाबरोबर सेल्फी आर्दीचा समावेश आहे इला फौंडेशनने या आंतरराष्ट्रीय घूबड परिषद आणि महोत्सवाचं आयोजन केलं आहे परिषदेला उपस्थित असणारे विदेशी प्रतिनिधी घूबड महोत्सवालाही भेट देणार असल्याची माहिती फौंडेशनच्या वतीने देण्यात आली

भारत विकास परिषदेचे प्रकल्प राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी चितळे आणि विकलांग प्नर्वसन केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी आज पृण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जागतिक अंपग दिनाचं औचित्य साधून हे वितरण होणार आहे

तन्वीर सन्मान रूपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर सन्मान यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे दीपा लागू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

साखळी जागतिक तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचे दृष्परिणाम आरोग्यावर जाणवू लागले आहेत या विरोधात फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेतर्फे आज अलका चौकात मानवी साखळी करून जनजागृती करण्यात आली इंग्रजी संवाद स्पर्धा पुण्यातल्या आदर्श शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थी संघटनेनं मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली श्रीकांत भावे स्मृती इंग्रजी संवाद स्पर्धा आज पार पडली पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड या शाळेतील दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं यावेळी मोठ्या गटात माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाने तर लहान गटात सयाजीनाथ महाराज विद्यालयानं प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावलं हवामान् पुणे परिसरात सकाळी आणि रात्री उशिरा काहीशी थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळेतला उन्हाचा कडाका मात्र कमी झालेला नाही

नमस्कार